राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून मुंबईत

मन की बात देशातील विविधतेचा शोध घ्या ती समजून घ्या आणि जपा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल युवकांना केलं

संपूर्ण देशातील नागरिकांशी संवाद साधण्याचं भाग्य मन की बात या कार्यक्रमामुळे आपल्याला मिळत असल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं तरुणांसाठी श्रीहरीकोटा इथं अंतराळ प्रक्षेपकाचं प्रत्यक्ष प्रक्षेपण पाहण्याची सोय केली असून शाळकरी विद्यार्थ्यांसाठीही इस्रो तर्फे युविका हा प्रशिक्षण उपक्रम राबवण्यात असल्याचं सांगत विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन मोदी यांनी केलं

ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून राज्याची गंभीर आर्थिक स्थिती सरकारनं शेतकऱ्यांना जाहीर केलेली कर्जमाफी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबबत सत्तारुढ महाविकास आघाडीतल्या तीन प्रमुख पक्षांची वेगळी भूमिका याआधीच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयांना दिलेली स्थगिती यासारख्या मृद्दयांमुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंचाची निवड राज्यातल्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य करणं आदी विधेयकं मांडली जाणार आहेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं राज्य सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर काल बहिष्कार टाकला आमच्या सरकारच्या काळातल्या कामांना स्थगिती देऊन हे सरकार नव्या नावांनी तीच काम पुन्हा सुरू करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहर परिषदेत केली त्याचवेळी एल्गार परिषद प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्थेकडे सोपवल्याबद्दल तसंच सी ए ए आणि एन आर सी ला पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही मानले विरोधी पक्षांनी विरोधाची भूमिका पार पाडावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पुर्वसध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केल

आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न प्रशांत जाधव

प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांमधील लाभार्थी शेतकरी त्यासाठी निवडण्यात आले आहेत

नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आकृतीबंध सुधारण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला

कांदा देशी कांद्याची बाजारात मोठ्या प्रमाणावर आवक होत असून स्थानिक कांद्याच्या दरातही त्यामुळं घसरण झाल्यानं आता विदेशातून आयात केल्या गेलेल्या हजारो टन कांद्याकडे घाऊक व्यापाऱ्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे ऐकूया त्याबद्दलचा हा वृत्तांत

त्यामुळं आता किरकोळ विक्री क्षेत्रात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्या आणि नाफेड मार्फत अनुदानित दराने या आयात कांद्याची विक्री करण्याच्या दृष्टीनं विचार सुरु असल्याचं नाफेडच्या सूत्रांनी स्पष्ट केलं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी

शहाजिंदे यांनी दुसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मांडल मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेच्या वतीनं मौजे एक्रगा इथं हे संमेलन आयोजित करण्यात आल होत याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातल्या मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला संमेलनाची सुरुवात वारकरी ग्रंथदिडी आणि कवी नरसिंग इंगळे यांच्या बहारदार पोवाङ्याने झाली स्थलांतर अमरावती अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातील म्हसोना इथल्या श्री गुरुदेव आश्रमशाळेत तपासणीत अनेक त्रटी आढळल्यान तिथल्या विद्यार्थ्यांचे सुरक्षित ठिकाणी शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहात स्थलांतर करण्यात आले आहे असे स्पष्टीकरण प्रकल्प अधिकारी मिताली सेठी यांनी दिल आहे सेठी यांनी नुकतीच म्हसोना इथल्या अनुदानित आश्रमशाळेला भेट देऊन तपासणी केली तेव्हा व्यवस्थापनात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या

मानवतेचा संदेश देणारी श्री संत गाडगे बाबांची दशसूत्री विश्वव्यापी असून त्यानुसार विद्यापीठाचे कार्य सूरू असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी अमरावती इथ सांगितल निधन नाशिक नाशिक इथले जुन्या पिढीतील गायक संवादिनी वादक आणि गुरू पंडित काकासाहेब घारापूरकर यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं

त्यांनी संगीत दिलेली योगगीते सुप्रसिद्ध आहेत क्रिकेट वेलिंग्टन इथं झालेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात न्यूझीलंडनं भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत आघाडी घेतली आहे

त्यामुळे विजयासाठी आवश्यक नऊ धावा न्यूझीलंड संघानं केवळ दहा चेंडूंमध्ये केल्या

आज संध्याकाळी साडेचार वाजता हा सामना सुरु होईल पहिल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करून दणक्यात सुरुवात केली होती मॅरेथॉन हिंगोली हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने काल आयोजित केलेल्या विविधतेत एकता या मॅराथन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला मान्यवर विद्यार्थी विद्यार्थिनी सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह पोलिस कर्मचारी अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला